नाही अशी चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधला व्यापार आणि माथाडी कामगारांचा संप मागे विधानसभेनं काल मंजूर केलेलं कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम सुधारणा विधेयक सरकारनं आज मागे घेतलं शेतकरी व्यापारी तसंच माथाडी या सर्वांची एक अभ्यास समिती स्थापन करुन या विधेयकाचा अभ्यास केला जाईल आणि त्यात सुधारणा करुन नव्या कायद्यामधे रुपांतर केलं जाईल असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितलं नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमूद केलं वनक्षेत्रातील पाणीपुरवठा योजना आणि इतर कामांसाठी जमीन वळती करताना निकष पूर्ण होणे आवश्यक असून निकष पूर्ण होत असल्यास तात्काळ जमीन वळती करुन कामांना गती दिली जाईल असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिले महिला सुरक्षेशी संबंधित सगळ्या खात्यांची लवकरच बैठक घेणार असून आश्रमशाळा आणि वसतीगृहांवर देखरेख ठेवण्याऱ्या पथकांची स्थापना करण्याबाबत त्यामध्ये विचार केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली महिलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं उपकरण तयार करण्याचा विचार केला जात असून त्याद्वारे पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्याचं तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं

अलिकडेच अवनी वाघिणीला ठार मारण्यात आल्या संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्र विचारला होता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाने विशेष ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलं असून त्याची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबतचा कृती अहवाल मांडून चर्चा केल्याशिवाय विधेयक मांडण्यात येणार नाही अशी ग्वाही सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली कृती अहवाल आणि विधेयकावर चर्चा करायला पुरेसा वेळ मिळेल आवश्यकता भासली तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल असं ते म्हणाले विरोधकांनी आज पुन्हा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि कृती अहवाल मांडण्याची मागणी केली या मागणीला पाटील यांनी उत्तर दिलं राज्यात भयंकर दुष्काळ असताना सुरवातीपासूनच सरकार दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केला

सरकारच्या दुष्काळाबाबतच्या चुकीची धोरणांमुळे आणि सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी कोणालाही विश्वासात नं घेतल्यामुळे ही परिस्थती निर्माण झाल्याचं ते म्हणाले

मात्र दृष्काळग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अजूनही तहसीलदारांना कोणतेही अधिकार दिलेला नाही असं ते म्हणाले पीक विमा योजना हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक आज विधानपरिषदेतही मंजुर करण्यात आलं

येत्या दोन महिन्यात उपरोक्त बाबींची सर्व पूर्तता करून आगामी अर्थसंकल्पात पावणे तीनशे कोटी ची तरतूद केली जाणार असल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज ही माहिती दिली या पदासाठी आजपासूनचं अर्ज भरण्याच्या प्रक्रियाला सुरुवात झाली

गेल्या चार वर्षापासून विधानसभा उपाध्यक्ष पद रिक्त आहे काँग्रेसचे वंसत पुरके याआधी उपाध्यक्ष होते

विधानसभेनं काल मंजूर केलेलं कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम सुधारणा विधेयक राज्यसरकारनं आज मागे घेतलं या विधेयकाच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधले व्यापार आणि माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संप मागे घेतला आहे शेतमाल बाजारसमित्यांच्या सूचीमधून मुक्त केल्याच्या निर्णयाला व्यापारी माथाडी कामगार आणि आडत्यांनी विरोध दर्शवला होता शेतकरी व्यापारी तसंच माथाडी या सर्वांची एक अभ्यास समिती स्थापन करुन या विधेयकाचा अभ्यास केला जाईल आणि त्यात सुधारणा करुन त्यानंतरच त्याचं नव्या कायद्यामध्ये रुपांतर केलं जाईल असं सुभाष देशमुख यांनी सांगितलं

जागतिक बाजारपेठेतला कमकुवत कल आणि स्थानिक आभूषण विक्रेत्यांकडून मागणीत घट झाल्यानं सोन्याच्या दरात आज घसरण झाली

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज विविध कार्यक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली मुंबईत विधान भवनात त्यांच्या पुतळ्यांला पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करुन आंदराजली वाहण्यात आली विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री विधीमंडळ सदस्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहिलं असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे